ते आज समाज माध्यमांवरून रविवारचा संवाद या कार्यक्रमात बोलत होते लसींना आपत्कालीन परवानगी देण्यासाठी रुग्णांची सुरक्षितता तसंच लसींविषयीची निष्कर्षयोग्य माहिती हाती असण्याची गरज असते मात्र अनेक लसी चाचणीच्या द्सऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आहेत त्यांचे निष्कर्ष अजूनही हाती यायचे आहेत असं त्यांनी सांगितलं अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून लसी देताना सरकार तरुण आणि कामगार वर्गाला सरकार प्राधान्य देणार असल्याच्या चर्चा निराधार असल्याचंही त्यांनी या संवादात स्पष्ट केलं कोरोना संसर्गाच्या दृष्टीनं धोकादायक व्यवसायात गुंतलेले लोक आणि संसर्गामुळे मृत्यूची अधिक शक्यता असलेले लोक हे लस देण्यासाठीचा प्राधान्यक्रम ठरवतानाचे महत्वाचे निकष असतील असंही हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं एकदा सुरु केलेली कोणतीही गोष्ट पुन्हा बंद होऊ द्यायची नाही याचा पुनरुच्चार करत जनतेच्या प्रेमापोटीच मंदिरे लोकल आणि जीम सुरु करण्याचा निर्णय घेतलेला नसल्याचं सांगत येणारे सगळे सण समारंभ साधेपणानं साजरे करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं

केंद्र सरकारनं नुकत्याच केलेल्या तीन कृषी कायद्यांबाबत राज्यातल्या शेतकरी संघटनांशी चर्चा सुरू आहे यातील ज्या बाबी चांगल्या आहेत त्या स्वीकारल्या जातील मात्र या कायद्यांबाबत काही आक्षेपही आहेत त्यामुळे चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं राज्यात विविध भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून शासन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले पिकांना हमखास भाव मिळेल या दृष्टीनं शेतकरी आणि बाजारपेठ यांच्यात सांगड घालणारी जे विकेल तेच पिकेल ही योजना शासन राबवीत असून त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं कांद्यानंतर कापूस तूर मुग आदी पिकांच्या दीर्घकाळ साठवणूकीसाठी कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था शासन उभारत असल्याचं ते म्हणाले

कांजूरमार्ग खेली जमीन सरकारी असल्यामुळे ती शुन्य पैशात मेट्रोसाठी उपलब्ध होणार आहे

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आणि शरीरस्वास्थ्य कायम राखण्यासाठी नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात माजी सैनिकांनी देशभक्ती गीतांवर सामूहिक कवायती करण्याचा उपक्रम सुरु केला कृषी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत सुरु झालेल्या या उपक्रमात मालेगाव शहरातले आबालवृद्ध या उपक्रमात सहभागी झाले होते मालेगाव तालुक्यातल्या विर गावांमध्ये ही मोहीम राबवून आरोग्याचे धडे दिले जाणार आहेत हरियाणाच्या धर्तीवर राज्यातही धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं जात प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज नाशिक क्रिं केली आहे सिन्नर तालुक्यात एका कार्यक्रमासाठी आलेल्या पडळकर यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये ही मागणी केली केंद्र शासनानं श्रिनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याचं धोरण जाहीर केलं असून साखर कारखान्याच्या माध्यमातून साखरेबरोबर श्विनॉलनिर्मितीवर अधिक भर देण्यात येणार असल्याचं प्रतिपादन आरोग्य मंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे जालन्यातल्या कर्मयोगी अंकूशराव टोपे समर्थ सहकारी कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला

राज्यात आज अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाला रत्नागिरीत आज परतीच्या मोसमी पावसानं जोरदार हजेरी लावली जिल्ह्याच्या अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला आणखी दोन ते तीन दिवस पाऊस पडण्याचा श्रीारा हवामान खात्यानं दिला असल्यानं मच्छीमारांनीही मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये अशी सूचना करण्यात आली आहे सिंधूदूर्ग जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरु असून त्यामुळे भातकापणीच्या कामात व्यत्यय आला आहे सातारा शहरात तसेच जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे सांगली जिल्ह्यात काल सायंकाळी झालेल्या पावसानं शेती आणि घरांचं नुकसान झालं

काल झालेल्या पावसामुळे सांगोला तालुक्यातल्या चोपडी श्विं वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचं मोठे नुकसान झालं आहे

धरणात सध्या एक लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे आवक जास्त असल्यानं विसर्गात वाढ होण्याची शक्यता असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ञारा देण्यात आला आहे

परभणी शहरासह जिल्ह्यात आज परतीच्या पावसानं हजेरी लावली आहे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे या पावसानं वेचणीला आलेला कापूस आणि कापणीला आलेलं सोयाबीन ही पीकं धोक्यात आली आली आहेत

प्रशासनाच्यावतीनं नदी काठच्या सर्व गावांना सतर्कतेचा श्रीारा देण्यात आला आहे हिंगोली जिल्ह्यात अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या उडीद मूग तसंच सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे

जालना जिल्ह्यात वादळी वारा आणि मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस सुरु आहे नांदेडमध्ये रात्री उशिरा आणि आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या उस्मानाबाद जिल्ह्यातही कालरात्रीपासून सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे अकोल्यात आज दिवसभराच्या ढगाळ वातावरणानंतर आता जोरदार पाऊस सुरू आहे अहमदनगर शहर आणि परीसरात अधून मधून पावसाच्या सरी सुरु आहेत तर अमरावती शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडत आहे वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पाऊस सुरु आहे त्यामुळे काढणीला आलेले सोयाबीनचे पिक भिजल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज शिरपूर तालुक्यातल्या पिंप्री शिवारात केळी पिकाच्या नुकसानीची पाहणी केली राज्यात पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून अहवाल तात्काळ पाठवण्याचे आदेश कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी कृषी आणि महसूल विभागाला दिले आहेत ते काल सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या रुईभर गावात यासंदर्भात सुरु असलेल्या उपक्रमाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या वार्ताहराकडून

केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे

कोरोनाप्रतिबंधासाठी तातडीनं केलेल्या उपाययोजना आणि बाधितांवर त्वरेनं केले जात असलेले उपचार आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेअंतर्गत गावागावांमधे केलं जात असलेलं संरक्षण यामुळे कोरोनाला प्रतिबंध करण्यात यश येत असल्याचंही त्यांनी सांगितलं लातूरच्या लक्ष्मी अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूपासून सुरक्षेसाठी वेपोरायझर मशीन सर्विटायझर तसंच मास्कचं वाटप करण्यात आले शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारीया मोहिमेत सहभाग म्हणून बँकेनं या साहित्याचं वाटप केल्याचं सांगण्यात आलं

रुग्णांना उत्तम आरोग्यसेवा पुरवाव्या अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढल्यानं राज्यात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे येत्या तीन चार दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकणात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज पूणे वेधशाळेनं वर्तवला आहे